आजच्या वातावरणात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं सांगत त्यांनी शारीरिक तंदरुस्तीला वयाचं बंधन नसतं याकडे लक्ष वेधलं क्रिकेटपटू विराट कोहली अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह सात प्रसिद्ध व्यायामप्रेमींशी संवाद साधून पंतप्रधानांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले फिटनेस की डोस आधा घंटा रोज हा मंत्रही पंतप्रधानांनी यावेळी दिला आरोग्यासाठी व्यायाम आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जाणार आहे

खासगी विश्वस्त रक्तपेढ्या रुग्णालयांना यापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे फ्लाझ्माचा प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या शिफारशीन्सार हे दर निश्चित करण्यात आले आहेत

या निधीतून विलगीकरण सुविधा चाचणी प्रयोगशाळा प्राणवायू कार्यान्वयन प्रकल्प व्हेंटिलेटर्स तसंच पीपीई संच खरेदी आदी कामं करता येणार आहेत

कोविड रुग्णालयं कोविड सुश्रुषा केंद्र तसंच सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा रुग्णवाहिका सुविधा आणि प्रतिबंधित क्षेत्र उभारण्यासाठीचा खर्चही यामध्ये समाविष्ट असेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यासंदर्भात असोसिएशन ऑफ एडिंग जस्टीस या संस्थेनच दाखल केलेल्या याचिकेवर काल मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली निर्बंधासह धार्मिक स्थळं ख्रली करण्याचा निर्णय घेतलाच तर जनतेकडून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन केलं जाईल याची शाश्वती नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयात सांगितलं शहरी तसंच ग्रामीण भागातही कोविडग्रस्तांच्या संख्येत दररोज होणारी वाढ लक्षात घेता न्यायालयानं राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेऊन संबंधित याचिका फेटाळून लावली

यामध्ये नांदेड अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अमृतसर मुंबई गोल्डन टेंपल एक्स्प्रेस या गाड्यांचाही समावेश आहे

ओबीसी समाजानं कायमचं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं मुंडे म्हणाले

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असं त्यांनी सांगितलं

जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयातले कर्मचारी कालपासून सहभागी झाले सुमारे दोन हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ कैलास पाथ्रीकर यांनी दिली

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत या आंदोलनामुळे काल विद्यापीठाचे कामकाज बंद पडलं होतं असा दावा संघर्ष कृती समितीने केला आहे

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे

संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कृषी आणि महसूल विभागाकडूनही पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं

उस्मानाबाद इथं काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी अनुदान मिळण्याबाबत काल राज्यमंत्री तनप्रे यांना निवेदन देण्यात आल

लहान मुलांचं आरोग्य सुद्रढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना मल्टिव्हिटॅमिन लाडू देता येईल

त्यामुळे त्यांच्या आहारात व्हिटॅमिन ए आणि प्रथिने यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आज आपण एक रेसिपी बघणार आहोत रेसिपीचं नाव आहे मल्टिव्हिटॅमिन लाडू रेसिपीसाठी एक वाटी बिया काढलेले खज्र अर्धी वाटी लाल भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकीन सीडस् अर्धी वाटी स्र्यफुलाच्या बिया म्हणजेच सनफ्रॉवर सीडस् या तीनही पदार्थांना मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून वाट्रन घ्यायचं आहे आणि तुपाचा हात लावून छोटे छोट लाडू बनवून घ्यायचे आहेत

याने त्यांना मल्टिव्हिटॅमिन भेटेल त्यासोबतच व्हिटॅमिन ए आणि प्रथिने भेटतील

केंद्र सरकारनं अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर केला जाईल असं जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी सांगितलं

या तक्रारीवरून संबंधित खात्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे

दोषी कंत्राटदाराविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचीही मागणी निदर्शकांनी केली आहे

इंडियन प्रिमीअर लीग आयपीएलच्या समालोचनासाठी ते मुंबईत आले होते